राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्यानं सभापती एम व्यंकय्या नायड्र यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभेतही काँग्रेस सदस्य राफेलच्या मृद्यावरून शिवसेनेचे सदस्य राम मंदिराच्या मृद्यावरून तर अण्णाद्रमुक सदस्यांनी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवरून घोषणाबाजी सुरू केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्री तसंच खासदारांनी संसद परिसरात हुतात्म्यांच्या प्रतिमांना पृष्पांजली अर्पण केली या जवानांचं शौर्य आणि साहस प्रत्येक भारतीयाला प्रेरित करत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

या विश्रामगृहांमध्ये खाद्य पदार्थ मिळतील याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम तसंच चहा कॉफी या पेय पदार्थांची यंत्र बसवली जाणार असल्याचं मंडाविया यांनी सांगितलं टोल नाक्यांवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वेगळी रांग बनवण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं मंडाविया यांनी एका लेखी उत्तरात स्पष्ट केलं

राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर बैठकीत मंथन करण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीबाबतही बैठकीत चर्चा झाली बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत नेत्यांनी पक्षाच्या भविष्यातल्या संघटनात्मक कार्यक्रमांची माहिती दिली

चंद्रशेखर राव यांच्यासोबत काही सदस्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली राव हे तेलंगणाचे सलग द्सऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत मिझोराममधे मिझो नॅशनल फ्रंटचे नेते जोरामथांग येत्या शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत मध्यप्रदेशात काँप्रेसनं मुख्यमंत्रिपदी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची निवड केली आहे काल रात्री उशीरा कमलनाथ यांचं नाव जाहीर करण्यात आलं कमलनाथ येत्या सोमवारी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत राजस्थान आणि छत्तीसगढ या दोन्ही राज्यात मात्र मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप चर्चा सुरू आहे

मुंबईत काल आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी ही माहिती दिली या मोहीमेअंतर्गत राज्यभरात दररोज साधारणत दहा लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पालकांनी गोवर रुबेला लसीबाबत कुठलाही गैरसमज न करता आपल्या मुलांना लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे

अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं द्रचित्रवाणीवर अनेक वर्षे गाजलेली सीआयडी या मालिकेची निर्मिती तसंच दिग्दर्शन सिंग यांनी केलं आहे याच संस्थेचे विद्यार्थी असलेले सिंग यांनी यापूर्वी सदस्य म्हणूनही या संस्थेत काम केलेलं आहे संस्थेच्या शैक्षणिक परिषदेचे ते माजी अध्यक्ष असून सध्या कार्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यामध्ये दिव्यांगांना शिक्षण उत्तम आरोग्य रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचंही बडोले यांनी सांगितलं

पडेगाव इथं मेष आणि लोकर सुधार योजनेअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते

या योजनेचा सर्व मेंढपाळ धनगर समाजातल्या बांधवांनी लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी असं आवाहन जानकर यांनी यावेळी केलं

पहिल्या फेरीत समीरला पराभव पत्करावा लागला होता

मालिकेतली पहिली कसोटी जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे

व्हॉलिबॉल जिम्नॅस्टिक स्केटिंग आदी स्पर्धांनाही काल सुरुवात झाली तसंच रक्तदान शिबीरही घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी इंद्रजित भालेराव यांची निवड करण्यात आली आहे या संमेलनात परिसंवाद कवी संमेलन कथाकथन असे विविध कार्यक्रम होणार आहेत

अलीम वकील यांची निवड झाली आहे येत्या चार ते सहा जानेवारी दरम्यान प्ण्यात हे संमेलन होणार आहे

या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे